राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वीचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते

देशमुख याआधी मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते देशभरात दिल्ली मुंबई आणि अहमदाबाद या कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या अन्य शहरांच्या तुलनेत पुण्यातलं संसर्गाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळेच तो आटोक्यात येण्यालाही अधिक कालावधी लागणार असल्याचं पुणे महापालिका हद्दीत झालेल्या सिरो सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे आयसर आणि पुणे विद्यापीठातर्फे गेल्या दोन महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आलं

त्या प्रादुर्भावाच्या तुलनेत नागरिकांच्या शरीरात पुरेशा प्रमाणात प्रतिजैविक निर्माण झालेली नव्हती आयसरचे प्रा

या अहवालाच्या आधारे पुढील उपाय योजनांचा आराखडा तयार केला जाईल असं विभागीय आयुक्त सौरव राव यांनी यावेळी सांगितलं अशा प्रकारची तीन सर्वेक्षण अजून होणार आहेत असंही राव म्हणाले

मृत कर्मचाऱ्यांच्या विम्याचे प्रस्ताव तयार करून प्रशासनाला सादर करण्यात आले आहेत मात्र या प्रस्तावांना विमा कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोनाचा कहर वाढत असला तरी सप्टेंबरपर्यंत या वाढीला लगाम बसणार असून कोरोनाबाधितांचा आकडा स्थिर राहील असं महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सांगितलं

त्यानंतर रुग्णसंख्या वाढीचा दर मंदावेल आणि सप्टेंबरमध्ये तो स्थिर होईल असं नमूद करत वायसीएम रुग्णालय यानंतर नॉन कोविंड रुग्णांसाठीही उपलब्ध असेल असं त्यांनी आज सांगितलं जम्बो रुग्णालय मात्र कोविड रुग्णांसाठी पूर्ण क्षमतेने चालू राहणार असल्याचं ते म्हणाले गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे उत्सव काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पूणे पोलिसांनी गणेश मंडळांसाठी आचारसंहिता तयार केली आहे त्यानुसार गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी गणेश मूर्तींची खरेदी ऑनलाईन करावी गणेश मूर्तींच्या स्टॉल्ससाठी पदपथावर परवानगी दिली जाणार नाही शाळांची मैदानं आणि मोकळ्या जागांवर विक्रीला परवानगी दिली जाईल श्रींचं आगमन आणि विसर्जनासाठी मिरवणूकीची परवानगी नाही ज्या मंडळांची मंदिर आहेत त्या मंडळांनी मंदिरातच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी मंडळाची मूर्ती चार फूट आणि घरगुती गणपतीची मूर्ती दोन फूट असावी गणपतीची आरती आणि पूजेसाठी पाच व्यक्तींना हजार राहता येणार आहे यावेळी सॅनिटायजर मास्क आणि सामाजिक अंतराचे नियम पाळणं अनिवार्य आहे मंडळांनी अॅनलाईन गणेश दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी महत्त्वाच्या मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत विसर्जनासाठी मंडळाच्या बाजूला कृत्रिम हौद तयार करून त्यामध्ये गणेश विसर्जन करावं असे विविध नियम उत्सव काळात असणार आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बह्तेक गणेश मंडळांनी मांडव न टाकता मंदिरातच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचं निश्वित केलं आहे मात्र ज्या मंडळांकडे स्वतंत्र मंदिर नाही त्यांनी छोटा मांडव टाकून कोणतेही जाहीर कार्यक्रम न करता केवळ धार्मिक कार्यक्रमांच्या आधारे गणेशोत्सव साजरा करण्याचं पोलिसांबरोबर झालेल्या बैठकीत ठरवण्यात आलं होतं मात्र मानाच्या पहिला कसबा गणपती मानाच्या तिस या गुरूजी तालीम मंडळाला छोटा मांडव टाकण्यासाठी पोलिसांकडून रोखण्यात आल्याची तक्रार या मंडळानी केली आहे याशिवाय शहरातल्या अन्य बऱ्याच छोट्या मंडळांनाही मांडव घालण्यापासून पोलीस रोखत असल्याचा आरोप होतं आहे कोरोनाचा प्रसार होऊ नये यादृष्टीनं आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेत असतानाही पोलीस यंत्रणा नाहक निर्बंध आणत असल्याची तक्रार या मंडळांनी महापालिकेकडे केली आहे